केवळ सुंदर इमारती महाग उपकरणे आणि सुविधांमधून शाळेची निर्मिती होत नाही तर शाळा चांगली होण्यासाठी शिक्षकांचं समर्पण हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचं कोविंद म्हणाले शिक्षण व्यवस्थात करण्यात येत असलेल्या मूलभूत बदलांच्या केंद्रस्थानी शिक्षक असले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राष्ट्रपतींनी केलं नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना समर्थ बनविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक स्तरावर अध्यापनाच्या कामासाठी सर्वात बुद्धिमान व्यक्तिंची निवड करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं तत्पूर्वी प्रत्येक शिक्षकानं केलेल्या कार्याबद्दल ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली आरंभी शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या देश प्रथम नीतिमत्ता प्रथम या तत्वानुसार विश्वासाठी मनुष्य घडविण्याचं काम शिक्षकांनी करावं असं आवाहन निशंक यांनी केलं महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे राहुरी तालुक्यातल्या गोपाळवाडी चेडगाव इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं मंगलाराम यांनी समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत या पुरस्काराने आपण केलेल्या कामाचं कौतुक झालं असल्याची भावना मंगलाराम यांनी व्यक्त केली नायडू डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम वेन्केय्या नायडू यांनी आज त्यांना आदरांजली अर्पण केली

त्याचप्रमाणे आज शिक्षक दिनानानिमित्त नायडू यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अथकपणे झटणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी आभार मानले शिक्षकांची समर्पण वृत्ती धैर्य आणि निःस्वार्थ सेवा वृत्तीचं नायडू यांनी कौतुक केलं पंतप्रधान शिक्षक दिनानिमित्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत देशवासीयांच्यामनोभूमिका तयार करण्यासाठी आणि देश उभारणीतील योगदानासाठी शिक्षकांनी घेतलेल्याकठोर परिश्रमाबद्दल देश नेहमीच क्रतज्ञ राहील अस पंतप्रधानांनी केलेल्या ट्वीटसंदेशात म्हटल आहे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजलीही वाहिली आहे जावडेकर नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट वचनबद्धतेनुसार संशोधन आणि नवोन्मेषासाठी सरकार अधिक निधी पुरवेल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं महाराष्ट्रात मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयाच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित शिक्षक अभिवादन कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना ते आज बोलत होते भारतात संशोधनावर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या एक टक्क्याहून कमी निधी खर्च होतो याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पायाभरणी आणि तांत्रिक साक्षरतेवर भर दिला असल्याचं सांगून ते म्हणाले की अभ्यासक्रम कमी होईल परंतु आकलन क्षमता आणि विश्लेषण कौशल्यात सुधारणा होईल वैज्ञानिक दृष्टिकोन या धोरणाचा पाया असल्याचं जावडेकर म्हणाले

बरे होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे

केंद्र सरकारच्या चाचणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून कोविड मृत्यू दरात घट झाल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं

मात्र कोरोनाच्या साथीमुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाशीसंबंधित निविदा खुल्या करणं आणि भूमी अधिग्रहित घेण्याच्या कामाला विलंब झाला आहे अजून महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी इथलं भू संपादनाचे काम बाकी आहे जम्मू काश्मीर शस्त्रसंधी उल्लंघन जम्मू आणि काश्मीरमधील ताबा रेषेजवळ पूंछ जिल्ह्यात किरनी शाहपूर आणि देग्वार भागामध्ये पाकिस्तानी सैन्यान आज सकाळी विनाकारण आणि बेछूट गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असं संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं सीमेवरील भारतीय जवानांनी या गोळीबाराला त्वरित आणि चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे यासंदर्भातील अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा गेले पाच महिने खंडित झाली होती बस कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्यानं राज्य सरकारनं एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीतील वाहन करातून सूट दिली आहे

या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे

याबाबतचा अर्ज राज्य सरकारनं केंद्रीय पथकाकडं सुपूर्त केला आहे केंद्रीय पथकानं पूरग्रस्त भागांची पाहणी करून झालेल्या नुकसानीची चाचपणी केली आहे पुरामुळं बिहारमध्ये शेती रस्ते आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचं नुकसान झालं आहे

हवामान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजावर आधारित देशातल्या प्रमुख शहरांतील हवामानाची आजची स्थिती राजधानी दिल्लीत आकाश मुख्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार